काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीनंतर ते वाताहरांशी बोलत होते या परिपत्रकामुळे गुणवत्ता असूनही समांतर आरक्षणासाठीच्या पदांवर मागसवर्गीय उमेदवारांची निवड होऊ शकत नव्हती असं त्यांनी सांगितलं दरम्यान प्रत्येक जिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करण्यात येईल असं बडोले यांनी म्हटलं आहे ज्येष्ठ नागरिक धोरणाची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन बडोले यांनी यावेळी केलं भारत पुढल्या वर्षात जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी अपेक्षा केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली

भारतात सध्या अर्थव्यवस्थेत जे बदल होत आहेत त्यात बँकिंग उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे यासाठी बैंकिंग व्यवस्थेत व्यावसायिकता विश्वासाईता आणि बैंकिंग क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले या सभेच्या निमित्ताने बँकेंग क्षेत्राने आत्मपरिक्षण करून दीर्घकालीन विकासासाठी आराखडा तयार करण्याची गरज आहे असे जेटली यावेळी म्हणाले औरंगाबाद शहरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक रॉक्सी चित्रपटगृहाचे मालक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी मिन मेहंदी याच्यासह आठ दोषींना औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली

तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकानं िन मेहंदीला या प्रकरणी अटक करुन गुन्हा दाखल केला होता िन मेहंदी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या चौकशीतून या टोळीनं सलीम कुरेशी यांच्यापूर्वी अशा अनेक हत्या केल्याची माहिती समोर आली काल जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही

पाटील यांनी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली िक्वीनेशिया िक्वे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्रानं सुवर्णपदक तर धावपटूंनी तीन रौप्य पदकं जिंकली आहेत महिलांच्या लांब उडी प्रकारात नीना वाराकिन हिनं रौप्यपदक पटकावलं

ऑलम्पिक रौप्य पदक विजेती पी

सिंधू ही अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली असून बद्दमिंटनमधलं किमान रौप्य पदक तिनं निश्चित केलं आहे चीनी तैपेईच्या ताई त्झु यींग हिच्याशी आज सिंधूचा अंतिम सामना होईल

बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्यामुळे रुपया वधारला